ही क्षमता म्हणजेच आत्मनिर्भरता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मोदी यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी मोदी यांनी नागरिकांनी देशभरातून पाठवलेली पत्रे आणि माय जीओव्ही अॅप तसंच दूरध्वनीवरून पाठवलेल्या संदेशांचा उल्लेख करत त्यातली प्रेरणादायी उदाहरणं नागरिकांसमोर मांडली यावेळी मोदी यांनी कोल्हाप्रातल्या अंजली आणि म्ंबईतल्या अभिषेक यांचाही उल्लेख केला

कोरोना काळात देशातल्या नागरिकांच्या मानसिकतेत मोठा बदल झाला आणि ते भारतात उत्पादित झालेल्या वस्तूंची मागणी करू लागले हा मोठा बदल असून त्याचं मूल्यांकन करणं सोपं नाही असं ते म्हणाले नागरिक आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला पाठिंबा देत आहेत आता आपली उत्पादने जागतिक दर्जाची असतील याची स्निश्चिती करणं ही देशातल्या उद्योजकांची जबाबदारी असल्याची जाणीव मोदी यांनी करून दिली एकदाच वापरायच्या प्लास्टिकपासून देशाला मुक्त करणं हा नव्या वर्षासाठीच्या संकल्पांपैकीच एक असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी मोदी यांनी सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी झटत असलेल्या व्यक्तींची उदाहरणंही नागरिकांसमोर मांड्रन आपण कचरा करणारच नाही असा संकल्प करायचं आवाहन केलं देशभरातल्या शिक्षकांनी कोरोनाकाळात वापरलेल्या अभिनव पदधती आणि शिक्षण सामग्री दीक्षा पोर्टलवर अपलोड करायचं आवाहनही त्यांनी केलं

स्कॉटलँन्डवरून परतलेले ब्लढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील दोन जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे नमूने तपासणीसाठी प्णे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत सध्या त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे

राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत आणि क्रीडामंत्री स्नील केदार यांच्या प्रम्ख उपस्थितीत हा धनादेश क्ट्ंबियांना देण्यात आला नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत पंचायत समिती नागपूर येथील विस्तार अधिकारी दिलीप क्हीटे तसेच हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत डिगडोह ग्रामपंचायतीचे कर्मचारी मज्जिद शेख यांचे कोरोनाम्ळे निधन झाले भारतीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था प्ढच्या दहा वर्षात जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असा दावा ब्रिटनमधल्या आर्थिक आणि व्यापार संशोधन केंद्र सीईआरबीनं केला आहे सीईआरबीनं आपल्या वार्षिक अहवालात ही बाब नमूद केली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमीभाव उत्पादन खर्चाच्या दीडपट करण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या आहेत असे त्यांनी नमूद केले

यावेळी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि पीयूष गोयल देखील उपस्थित राहणार आहेत या अनेक प्रकारच्या मालाच्या एकत्रित रेल्वे वाहतूक सेवेमध्ये फ्लकोबी ढोबळी मिरची कोबी शेवग्याच्या शेंगा मिरची कांदा अशा भाज्या तसेच द्राक्षे संत्री डाळिंब केळी सीताफळ इत्यादी फळे असतील मार्गातील सर्व थांब्यांवर मालवाहत्कीच्या या रेल्वेच्या आकाराला कोणतेही बंधन न ठेवता नाशिवंत माल ट्रेनमध्ये भरणे आणि उतरवण्याला परवानगी देण्यात आली आहे

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्य्रो अर्थात एन सी आर बी

सी आर बी

त्यामध्ये नागपूर शहर पोलीस आय्क्तालयात नव्याने समाविष्ट करण्यात आलेले कामठी नवीन कामठी हिंगणा या पोलीस स्टेशनचा समावेश नाही

सी आर बी नं जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये तफावत आहे असे देशम्ख यांनी आज नागप्रात पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केलं

राज्यमंत्री रामदास आठवले आंदोलनाच्या बळावर कायदे रद्द करण्याची मागणी लोकशाहीला घातक असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे ते काल म्ंबईत पत्रकारांशी बोलत होते संविधानाने कायदे बनवण्याचा आणि त्यात द्रुस्ती करण्याचा अधिकार संसदेला दिला आहे लोकशाहीत आपले प्रश्न मांडण्यासाठी आंदोलन करण्याचाही सर्वांना अधिकार आहे मात्र स्धारित कृषी कायदे रद्द करा या मागणीचा अट्टहास शेतकरी आंदोलक करत असल्याचं आठवले म्हणाले

याबाबत विद्यापीठाने जाहिरात प्रकाशित करून सर्व संबंधितांना कळविलेले आहे याशिवाय सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरस्द्धा प्रसिद्ध केलेली आहे

पंजाबराव देशम्ख यांच्या जयंतीदिनानिमित नागप्रातील महाराज बाग येथे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत तसेच पश्संवर्धन द्ग्धविकास मत्स्यव्यवसाय आणि क्रीडामंत्री स्नील केदार यांनी अभिवादन केले

यामध्ये अकोला क्रिकेट क्लबचे दर्शन नळकांडे अथर्व तायडे आदित्य ठाकरे आणि मोहित राऊत या चौघांचा समावेश आहे दर्शन मध्यमगती गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज आहे

मागील दोन वर्षापासून तो किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून आयपीएल स्पर्धेत प्रतिनिधित्व करत आहे तसेच अथर्व तायडे हा सलामीला खेळणारा डावख्रा फलंदाज आहे

मोहित राऊत हा डावख्रा फिरकी गोलंदाज असून तो अष्टपैलू खेळाडू आहे